भारत चीन सीमेवर निर्माण झालेल्या स्थितीच्या पार्श्वभूमीवर काल बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीत पंतप्रधान बोलत होते देशाच्या सीमेवरून घुसखोरी झालेली नसून सैन्याची चौकीही कोणी बळकावलेली नाही असं पंतप्रधानांनी यावेळी सांगितलं

या हुतात्मा सैनिक कुटुंबांच्या पाठीशी देश सदैव उभा असल्याची खात्री पंतप्रधानांनी दिली काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह विविध पक्षांचे अध्यक्ष या चर्चेत सहभागी झाले चर्चा आणि संवादाच्या आपल्या भूमिकेचा कोणी गैरफायदा घेत असेल तर त्याला चोख उत्तर द्यायला हवं संकट समयी महाराष्ट्राचं केंद्र सरकाला पूर्ण सहकार्य असेल असं मुख्यमंत्री ठाकरे यांनी नमूद केल तर अशा प्रकरणातली संवेदनशीलता सर्व पक्षांनी समजून घेण्याची गरज शरद पवार यांनी व्यक्त केली

गुजरातमध्ये चार पैकी भाजप तीन तर काँग्रेस एक राजस्थानात तीन पैकी काँग्रेस दोन तर भाजप एक मध्यप्रदेशात तीन पैकी दोन भाजप तर काँग्रेस एक कर्नाटकाल्या चारपैकी भाजप दोन तर धर्मनिरपेक्ष जनता दल तसंच काँग्रेस प्रत्येकी एक तर आंध्रप्रदेशातल्या चार जागांवर वायएसआर काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले

राज्यसभेवर निवडून गेलेल्या उमेदवारांमध्ये भाजपचे ज्योतिरादित्य शिंदे अशोक गस्ती काँग्रेसचे दिग्वीजयसिंह मल्लिकार्जुन खरगे धर्मनिरपेक्ष जनता दलाचे नेते माजी पंतप्रधान एच डी देवेगौडा यांचा समावेश आहे

मुख्यमंत्र्यानी काल दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून राज्यातल्या विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी महानगरपालिका आयुक्तांसोबत संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते

प्रयोगशाळांमधून कोरोना विषाणू चाचणीचे अहवाल तात्काळ देण्याच्या सूचना असतांनाही काही ठिकाणी विलंब होत असेल तर ती गंभीर बाब असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले पावसाळ्यात इतर आजारांच्या रुग्णांमध्येही वाढ होऊ शकते अशा वेळी नॉन कोविड रुग्णांना त्वरित उपचार मिळणं गरजेचं असल्याचं आरोग्य मंत्री राजेश टोपे यावेळी म्हणाले कोविड संसर्ग चाचणीसाठी देशभरात समान चाचणी श्ल्क असावं असं सर्वोच्व न्यायालयानं म्हटलं आहे राज्यागणिक भिन्न चाचणी शुल्क असल्याचं निरीक्षण न्यायालयानं नोंदवलं आहे काही राज्यात या चाचणीसाठी दोन हजार दोनशे रुपये तर काही राज्यात साडे चार हजार रुपये शुल्क आकारलं जातं या प्रकरणी केंद्र सरकारनं लक्ष घालावं असं सांगत सर्वोच्च न्यायालयानं याबाबत आपला निर्णय नंतर देणार असल्याचं म्हटलं आहे

दरम्यान रुग्णांच्या योग्य व्यवस्थापनाची खात्री करून घेण्याच्या सूचना न्यायालयानं महाराष्ट्रासह पाच राज्यांच्या मुख्य सचिवांना दिल्या आहेत कोविडग्रस्तांच्या देखभालीवर लक्ष ठेवण्यासाठी तज्ज्ञांचं पथक नियुक्त करण्याचे तसंच रुग्णालयांमध्ये सीसीटीव्ही लावण्याचे निर्देश राज्य सरकारांना दिले जाण्याचे संकेतही न्यायालयानं दिले आहेत

प्रत्येक रुग्णाच्या संपर्काचा प्रभावी माग काढणं हा उपाय कोविड संसर्गाला योग्य प्रतिबंध करू शकतो असं मंत्रालयानं म्हटलं आहे

ग्रामीण भागात वाळूज बजाज नगरमधल्या सुयोग हाऊसिंग सोसायटीत चार वडगाव कोल्हाटीच्या जय भवानी चौक आणि बजाजनगरमधल्या लोकमान्य चौकात प्रत्येकी दोन तर पिसादेवीमधल्या जय हिंद नगर वाळूज सिडको महानगर तसंच साऊथ सिटी शिवशंभो हाऊसिंग सोसायटी शिवालय चौक सारा गौरव फुलंब्री तालुक्यातलं खामगाव सिल्लोडची झाकीर हुसेन कॉलनी वडगाव कोल्हाटीतल्या जाग्रती हनुमान मंदिर परिसर आणि देवळाईच्या नाईक नगरमध्ये प्रत्येकी एक रुगण आढळला आहे

जालना शहरातल्या खडकपुरा भागातील नऊ आनंदनगर तीन लक्कडकोट चार समर्थनगर दोन रामनगर पाच कन्हैय्यानगर राजेंद्र प्रसाद रोड क्रांतीनगर मंगळबाजार भागातल्या प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे तर एक रुग्ण जाफ्राबाद तालुक्यातल्या टेंभुर्णी इथला आहे

दरम्यान उपचारानंतर कोरोना विषाणूमुक्त झालेल्या चार रुग्णांना काल सुटी देण्यात आली

लातूर शहरातल्या माताजी नगर इथं एक तसंच औसा आणि निलंगा इथला प्रत्येकी एक रुग्ण आहे

भूम तालुक्यातल्या जांब इथले दोन तर परंडा तालुक्यातल्या खानापूर इथला एक रुग्ण आहे

दरम्यान पेट्रोल डिझेलची सध्याची दरवाढ मागे घ्यावी अशी मागणी काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे

साताऱ्याचा प्रसाद चौग़लै राज्यात पहिला आला तर मुलींमध्ये अमरावती जिल्ह्यातली पर्वणी पाटील पहिली आली आहे उस्मानाबादचा रविंद्र शेळके मागासवर्गीयांमधून पहिला आला आहे

बीड जिल्ह्यातल्या अंबाजोगाईचे योगेश चंद्रकांत रांजणकर अजय विलास कोकाटे यांची पोलीस उपअधीक्षक पदी निवड झाली आहे

हा दिवस नागरिकांनी सामाजिक अंतर पाळत आपल्या कुटुंबियांसोबत साजरा करण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे एका व्हिडिओ संदेशात पंतप्रधानांनी घरीच योग आणि परिवारासोबत योग हा यंदाच्या योग दिनाचा विषय असल्याचं सांगितलं दरवर्षी योग दिनाचा कार्यक्रम आयोजित केला जातो मात्र यंदा कोरोना विषाणू संसर्गामुळे आपल्याला घरी राहुनच हा दिवस साजरा करायचा असल्याचं ते म्हणाले

मात्र शिवसेनेनं आपली विचारधारा बदलली नसल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे

यावेळी युवासेना प्रमुख आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनीही पक्षाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला गाव तिथे शाखा हे काम आपल्याला हाती घ्यायचं आहे महाराष्ट्रातच नव्हे तर देशातल्या प्रत्येक राज्यात शिवसेनेची शाखा असायला पाहिजे असं ते यावेळी म्हणाले

नांदेड इथं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वरूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं यावेळी नांदेड दक्षिण जिल्हा प्रमुख आनंदराव पाटील बोंढारकर यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं

या अभ्यासक्रमाची पदवी परीक्षा हि आम्ही घेणार नाही आहोत

या विद्यार्थ्यांना परीक्षा द्यायची इच्छा असेल तसेच त्यांच्याकडून लेखी स्वरूपात देऊन त्यांना परीक्षेस बसण्याची संधी देण्यात यावी

बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरु डॉ प्रमोद येवले यांनी म्हटलं आहे विद्यापीठाच्या सर्व नवनियुक्त संविधानिक अधिकाऱ्यांची काल बैठक घेण्यात आली त्यावेळी ते बोलत होते आगामी वर्षात प्रवेश प्रक्रियेपासून ते निकालापर्यंत शैक्षणिक दिनदर्शिका तयार करण्यात येईल कोणी विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी काळजी घेण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं पीएचडीसाठी उपलब्ध असणाऱ्या जागा आणि विद्यार्थी संख्या याचा आढावा घेऊनच प्रवेशपूर्व परीक्षा पेट घेण्यात येणार असल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं

आज या शिबिराचा समारोप होणार असून विवेकानंद केंद्राच्या उपाध्यक्षा पदमश्री निवेदिता भिडे यांचं उद्या व्याख्यान होणार आहे

व्यापारी महासंघाच्या या आवाहनास प्रतिसाद देत बहुतांश व्यापाऱ्यांनी काल आपले व्यवहार बंद ठेवले बाजारसमिती मधला भुसार आणि किराणा बाजारही बंद ठेवण्यात आला होता मात्र औषधी आणि कृषी साहित्याची दुकानं सुरू असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे दरम्यान जालना शहरात मागील आठवडा भरापासून रहदारीला अडथळा ठरणारी तसंच नागरिकांची गर्दी होत असलेल्या भागातली अतिक्रमणं हटवण्यात येत आहे

ते काल उस्मानाबाद इथं पत्रकार परिषदेत बोलत होते जिल्हाधिकाऱ्यांनी नियमबाह्य पद्धतीनं प्रशासकीय मान्यता दिल्यामुळे या संपूर्ण प्रकरणांची सक्तवसुली संचालनालयामार्फत चौकशी करावी आणि दोषींवर भ्रष्टाचार कायद्यान्वये गुन्हे दाखल करावेत अशी मागणीही ठाकूर यांनी केली आहे

जिल्ह्यातल्या अनेक तालुक्यांत शेतकऱ्यांच्या बांधावर जावून आमदार चव्हाण यांनी बाजरी बियाण्यांचं वाटप केलं

जिल्हा दक्षता समितीची चव्हाण यांनी काल द्रदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून आढावा बैठक घेतली त्यावेळी ते बोलत होते अन्न धान्याची गुणवत्ता टिकून राहण्याकरीता गोदाम व्यवस्थाही अधिक परिपूर्ण करावी असंही ते म्हणाले

शहरातल्या चिकलठाणा पोलिस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक महेश आंधळे यांना यासंदर्भात माहिती मिळाल्यानं त्यांनी अल्पवीयन वधु वरांच्या पालकांचं समुपदेशन केलं तसंच अल्पवयीन मुलीला औरंगाबाद इथल्या बालगृहात ठेवण्याची व्यवस्था केली असल्याचं त्यांनी सांगितलं

त्यामुळे जिल्हा प्रशासनानं वाळू तस्करांविरुद्ध कारवाई करावी अशी मागणी पत्रकार आनंदा बोकारे आणि सदाशिव कदम यांनी केली आहे या मागणीसाठी हे पत्रकार उपोषणाला बसले आहेत

औरंगाबाद शहर परिसरातही काल सायंकाळी सुमारे तासभर पाऊस झाला शहराच्या सखल भागात काही घरांमध्ये पाणी शिरल्याचं वृत्त आहे अंबाजोगाई शहर परिसरात काल रात्री जवळपास अडीच तास पाऊस झाला

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या लातूर पॅनलचे विधिज्ञ एस व्ही सलगरे यांनी यावेळी मार्गदर्शन केलं